यात माजी उपमुख्यमंत्री छगन भूजबळ यांना येवला मतदारसंघातून प्रवक्ते नवाब मलिक यांना मुंबईतल्या अणुशक्ती नगरमधून तर बारामतीमधून अजित पवार यांना उमेदवारी दिली आहे नांदेड जिल्ह्यातल्या किनवट मतदारसंघातून प्रदीप नाईक लोहा दिलीप धोंडगे वसमत चंद्रकांत नवघरे जिंतूर विजय भांबळे घनसावंगी राजेश टोपे बदनापूर बबलू चौधरी भोकरदन चद्रकांत दानवे गेवराई विजयसिंह पंडित माजलगाव प्रकाश सोळंके बीड संदीप क्षीरसागर केज पृथ्वीराज साठे परळी धनंजय मुंडे अहमदपूर बाबासाहेब पाटील उदगीर संजय बनसोडे तर परांडा मतदारसंघातून राहूल मोटे यांना उमेदवारी दिली आहे

माने यांचे प्त्र संतोष माने यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गंगापूर खुलताबाद मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे

भाजपने अभिमन्यू पवार यांना या मतदार संघातून उमेदवारी जाहीर केली आहे काल शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी काल औसा इथं पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची गाडी अडवून भूमिप्त्राला न्याय द्यावा अशी मागणी केली लातूर ग्रामीण मतदारसंघातूनही रमेश कराड यांना उमेदवारी देण्याच्या मागणीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी लातूर इथंही पालकमंत्र्यांची गाडी अडवल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

मात्र या पार्श्वभूमीवर मित्र पक्षांतल्या अनेक इच्छुकांमध्ये असंतोष असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

यावेळी त्यांनी भाजप शिवसेना सरकारच्या धोरणांवर टीका केली

परभणी जिल्ह्यात शेतकरी कार्यकर्त्यांनी पारावर ठिय्या मांडून या अभियानाची सुरुवात केली

विधानसभा निवडणुकीत सर्व दिव्यांग मतदारांनी मतदान करून लोकशाही बळकट करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी जी

महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती निमित्त काल ग्जरातमध्ये अहमदाबाद इथं स्वच्छ भारत दिवस कार्यक्रमात बोलत होते देश प्लास्टिकपासून मुक्त करण्यासाठी स्वतच्या सवयीत बदल करणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असल्याचं पंतप्रधान म्हणाले दिवंगत पंतप्रधान लालबहादर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या साधेपणाच्या आठवणींना मोदी यांनी उजाळा दिला देशातल्या प्रत्येक नागरिकाने देशासाठी एक संकल्प करून प्ढच्या वर्षभरात तो सिद्धीस नेण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं

फक्त एकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर बंद करण्याचा संकल्प करण्याचं आवाहन अमित शाह यांनी यावेळी केलं दरम्यान काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या गांधी संदेश पदयात्रेचं काल नेतृत्व केलं काल दिल्ली इथल्या काँग्रेस कार्यालयातून निघालेल्या या यात्रेत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं सहभागी होत गांधीजींना अभिवादन केलं

हिंगोली इथं शालेय विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढली दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं नांदेड स्थानकामध्ये विशेष स्वच्छता कार्यक्रम राबवण्यात आला संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने नांदेड परभणी जालना तसंच औरंगाबाद रेल्वे स्थानकांवरचा प्लास्टिकचा कचरा गोळा करून रेल्वे स्थानकं स्वच्छ केली औरंगाबाद रेल्वे स्थानकावर स्वच्छतेबाबत जनजाग्रती करणारं पथनाट्य सादर करण्यात आलं

प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्यासाठी औरंगाबाद इथं भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या वतीनं पर्यावरणप्रक कापडी पिशवी बँकेची सुरुवात करण्यात आली